आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त उद्या उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार

अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दूर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हिंदी आमची अस्मिता असून हिंदी भाषेचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहत असल्याचं आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ गिरीश्वर मिश्र यांचं प्रतिपादन

उद्या चंद्रपूर येथील टपाल कार्यालयातून पासपोर्ट सेवेचा प्रारंभ

नवी र्दिल्लोतल्या विज्ञान भवन इथं होणाऱ्या कायक्रमाला कद्रीय सामाजिक न्याय र्आाण सबलोकरण मंत्री थावरचंद गेहलोत राज्यमंत्री क्रिशन पाल ग्जर रामदास आठवले र्वजय सांपला र्आण इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत

यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार छाननी र्सामत्यांच्या मागदशक तत्त्वांमधील र्वाहत मानकांन्सार या अजाची छाननी करण्यात आलो

यंदाच्या प्रजासत्ताक र्पदनासाठो दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष सीरोल रामाफोसा हे मुख्य र्आतथी म्हणून उपस्थित राहाणार असल्याची मार्ाहती पंतप्रधान नरद्र मोदो यांनी ट्वीटरवरून र्दिलो आहे

या पाश्वभूमीवर दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचं प्रजासत्ताक र्दिनाच्या र्दिवशी स्वागत करणं हा भारताचा सन्मानच असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे रामाफोसा यांच्या भेटांनं दोन्ही देशातले व्यापार आर्माण जनतेमधले संबंध अर्माधक दृढ होण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे

उदयोग आाण र्खानकम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे

निमित्त होते दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्यावतीनं आयोजित ऑक्टेव्ह नागपूर या महोत्सवाचं पूर्वोत्तर राज्यांमधील लोककलावंतांना समाजाच्या मुख्य सांस्कृतिक प्रवाहात आणण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीनं हा योग ज्रळवून आणण्यात आला

अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्य शासन आर्ादवासी आर्ाण द्रगम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तिपयत आरोग्य र्म्रावधा पोहोचवेल अशी ग्वाहो म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी दिलो नार्ाशक जिल्ह्यातील नांद्रां इथं आयोजित अटल ग्रामीण आरोग्य र्शाबराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कायक्रमाला पालकमंत्री गिरोष महाजन आदो उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले वैदयकांय क्षेत्रात र्वावध प्रकारचं संशोधन होत आहे

मात्र त्यांचा खच अर्धिक असल्यानं सामान्य माणूस रोगाचं र्गिनदान झालं तरों उपचारापासून दूर राहतो बऱ्याचदा यामुळं रुग्णाचा मृत्यू होतो याबाबत राज्य शासनानं आपलो जबाबदारो स्वीकारुन गरजू रुग्णांना सव प्रकारचे उपचार मोफत देण्याचा र्मिश्चिय केला आहे पंतप्रधान नरद्र मोदो यांनी जगातील सवात मोठो आरोग्य योजना आय्ष्यमान भारत योजनेच्या रुपानं सुरु केलों

राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतगतदेखील गरांब रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतात दोन्ही योजनांमध्ये उपचार शक्य नसल्यास म्ख्यमंत्री सहाय्यता र्णनधीमधून उपचार करण्यात येत आहे

बाबूजींनी मागे ठेवलेला हा ठेवा काल नागपूरकर रसिकांनी त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांच्या स्वरांमधून ऐकला अनुभवला आणि हृदयात साठवला निमित्त होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार महोत्सवांतर्गत आयोजित बाब्र्जीची गाणी या कार्यक्रमाचे सादर केले ते संगीतकार गायक प्रत्र श्रीधर फडके यांनी हे वर्ष तसं बाबूजी आणि श्रेष्ठ कवी गदिमा यांचे जन्मशताब्दी वर्ष

हिंदी भाषेबद्दल परदेशी लोकांनाही उत्सुकता आहे हिंदी आमची अस्मिता आहे हिंदी भाषेचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहतं असं प्रतिपादन वर्धा स्थित आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ गिरीश्वर मिश्र यांनी केलं त्यांच्या हस्ते आज विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन आज नागपूर इथं झालं तेव्हा ते बोलत होते भाषा कोणतीही असो त्या भाषेम्रळं व्यक्तीला बरचं काही सहन करावं लागतं समाजात मिसळण्यासाठी भाषेची गरज असते असंही ते म्हणाले हिंदी भाषेला सम्रद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं भाषेमुळं समाज जोडला जातो हिंदी भाषा ही सगळ्यांच्या नसानसात सामावली असून हिंदी भाषेतील कविता गाणी आजही लोकं ग्रणग्रणतात असं त्यांनी बोलताना सांगितलं हिंदी भाषेच्या समृद्धीसाठी महाराष्ट्रानं आपलं अमुल्य योगदान दिल्याचाही उल्लेख त्यांनी यावेछी आवर्जुन केला

ज्ञानेश्वर मुळे यांनी आज नागपूर इथं पत्रपरिषदेत दिली

ही संख्या वाढावी आणि भारतीय नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा म्हणून भारतीय टपाल कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचं श्री मुळे यांनी यावेळी सांगितलं

पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया आता बदलवण्यात आली असून रोटी कपडा मकान आणि पासपोर्ट अत्यंत आवश्यक झालं आहे असंही ते म्हणाले स्मार्टफोनवरून ही पासपोर्टसाठी नागरिक अर्ज करू शकतात तसंच ऑनलाईन अर्ज करून ही पासपोर्ट मिळवता येतो असंही त्यांनी आवर्जुन सांगितलं पासपोर्ट सेवेचा लाभ सामान्य लोकांनीही घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं विदेश में नोकरी पाओ तो सुरक्षित जाओ हे आमचं घोषवाक्य असून विदेशात जाताना काय काळजी घ्यावी याचंही आम्ही प्रशिक्षण देत असल्याचं ते म्हणाले